भाजपा नेत्यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला त्याआधारे आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला हवं होतं मात्र यासाठी विलंब लागत असल्यानं कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं यावेळी सुधीर मुनगंटीवर गिरीश महाजन आणि आशीष शेलार हे भाजपा नेते उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी वार्ताहर परिषद घेतली महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल असं त्यांनी सांगितलं सरकार स्थापनेबाबत भाजपा आणि शिवसेना यांच्यातली चर्चा पूर्णपणे ठप्प असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं भाजपा अल्पमतातलं सरकार देणार नाही स्थिर सरकार देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात आहेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधे चर्चा सुरू आहे असं ते म्हणाले शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेनेचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम असल्याचा पुनरुच्चार केला आहे शिवसेना भाजपामधले संबध सुरळीत असल्याचा दावाही राऊत यांनी केला देवेंद्र फडनविसांबद्दल शिवसेनेला कसलाही व्यक्तीगत आकस नसून फक्त आधी ठरलेल्या फॉर्म्युल्याबद्दल शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते आमदारांच्या आवश्यक त्या संख्याबळावर स्थिर सरकार देणाऱ्या कोणत्याही पक्षाचं स्वागत आहे असंही राऊत यावेळी म्हणाले शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी सरकार स्थापने संदर्भात अंतिम नि र्णय घेण्याचे अधिकार पक्षाध्यक्ष उद्दव ठाकरे यांना दिले आहेत शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची आज ठाकरे यांच्या वांद्र शिल्या मातोश्री निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत यासंदर्भातला ठराव मंजूर झाल्याचं आमदार शंभूराजे देसाई यांनी सांगितलं सत्तावाटपात समान वाटा मिळावा या भूमिकेचा शिवसेना आमदारांनी पुनरुच्चार केला

महापुरानं पडझड झालेली घरं आणि शेतीच्या नुकसानीची लवकरच भरपाई दिली जाईल असंही देसाई यांनी स्पष्ट केलं कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं मिरज पंढरपूर मार्गावर ज्यादा रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे या गाड्या आजपासून नऊ नोव्हेंबर पर्यंत धावणार आहेत याशिवाय मिरज पंढरपूर सह पंढरपूर पुणे पंढरपूर लातूर या गाड्यांचंही नियोजन करण्यात आलं आहे लातूर जिल्ह्यातला एकही शेतकरी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्यापासून किंवा शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी काटेकोरपणे बांधावर जाऊन पंचनामे केले जात असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर काही गाड्या उशिरा धावणार आहेत यामधे नगरसूल ते नांदेड सवारी गाडी मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी नांदेड ते औरंगाबाद विशेष गाडी यांचा समावेश असून एकूण तेरा दिवस हा ब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर कमी होण्यासाठी तसंच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं ठाणे जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला आहे त्यानुसार शहापुर मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील तलाव असलेल्या गावांची निवड करण्यात आली असून त्या ठिकाणी मत्स्यबीज सोडण्यात आलं आहे त्यामुळे जिल्ह्यात मत्सव्यवसायला चालना मिळणार आहे